फुले आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत आणि सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा प्रा

मात्र वेळे आधीच दोन्ही सभागृहाचं कामकाज आजच संस्थगित करण्यात आलं

पायाभूत सुविधा आणि विकासाकरता वित्त पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय बँक स्थापन करण्याबाबतच्या विधेयकाला संसंदेची मंजूरी मिळाली आहे ही बँक विकास बँकेच्या स्वरूपात काम करेल लोकसभेत मंगळवारी हे विधेयक मंजूर झालं होतं आज राज्यसभेनंही या विधेयकाला मंजूरी दिली पायाभूत सुविधा प्रकल्पांचं वित्तीय पोषण करताना निर्माण होणाऱ्या जोखमी घेताना उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ही बँक प्रयत्न करेल

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीत समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि वरीष्ठ सरकारी सहभागी झाले होते निवडीनंतर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईचे अभिनंदन केले

लसीकरणाचा हा टप्पा ओलांडणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे

जातपात विरहीत आणि माणूस म्हणून सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे ते आज मुंबईत ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या समतेशी करार या पुस्तकाचं प्रकाशन करताना बोलत होते

बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यभर याच भूमिकेतून संघर्ष केला सामाजिक समानतेसाठी कृतिशील लढा दिला त्यांनी तसंच महात्मा फुले शाहू महाराज प्रबोधनकार ठाकरे यांनी जे सामाजिक समतेचे विचार मांडले ते आजही आपल्या सोबतच आहेत

त्याचं स्मरण मध् कांबळे यांचं हे लिखाण करून देतं असं मुख्यमंत्री म्हणाले

भारतरत्न डॉ

या ऐतिहासिक घटनेनंतर या जागेला दीक्षाभूमी हे नाव प्राप्त झालं दरवर्षी देश विदेशातून लाखो लोक या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन वर्धापनदिना निमित्त एकत्र येतात त्यासाठी शासन स्तरावर विविध सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी निधीची तरतुद केली आहे असं आठवले यांनी सांगितलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्राविरोधात कुभांड रचत आहेत अशी टीका प्रदेश कॉंप्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे वेळ पडली तर सरकारनं फडनवीस यांचीही चौकशी करावी असंही त्यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते सत्ता गेल्यापासून राज्यातले भाजपाचे नेते सैरभेर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करत आहेत देवेंद्र फडनवीस हे बेछूट बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत सीडीआरबद्दलही ते विधानसभेत खोटं बोलले असून ते सातत्यानं खोटं बोलत आहेत असं ते म्हणाले परमवीरसिंह रश्मी शुक्ला प्रकरणी सरकारच्या घटक पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि सरकार बॅकफुटवरही नाही काही लोक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अशा अफवा पसरवत आहेत असं ते म्हणाले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे याच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए कोठडीत येत्या तीन एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे मुंबईतल्या विशेष एनआयए न्यायालयात आज वाजे याला हजर करण्यात आलं एंटिलीया स्फोटकं तसेच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाजे याला अटक करण्यात आली होती मनसुख हिरेन मृयूप्रकरणी दोन संशियत ताब्यात घेतले असून त्यांच्यासह वाजे याची चौकशी करायची आहे असं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिलसिंग यांनी यावेळी सांगितलं

फुले आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत आणि पुण्यातल्या सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा प्रा विलास वाघ यांचं आज पहाटे निधन झालं

त्यांना कोरोनाची लागण झाली होती पुण्यातल्या भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते तिथेच त्यांनी शेवट्चा श्वास घेतला

देवदासींच्या मुलामुलीसाठी पहिलं वसतिगृह त्यांनी सुरु केलं राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे ते एक वर्षे अध्यक्ष होते

बाबासाहेब आंबेडकर सोशलवर्क कॉलेज सुरु केलं सिद्धार्थ सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता समाज प्रबोधन मासिक पीपल्स म्प्रव्हमेंट ट्रस्ट परिवर्तन मिश्र विवाह संस्था अशा अनेक संस्थांशी ते संबंधित होते त्यांनी पुणे जिल्ह्यात भुकूम या गावात सामुदायिक शेतीचा प्रयोग केला होता त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता

त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूःख व्यक्त केलं आहे वाघ यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळींचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे भारत आणि सिंड यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या पुण्यात होणार आहे

मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे नाशिक जिल्ह्यातले मालेगाव श्रेले काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला आहे आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आसिफ शेख रशीद यांच्यासोबत पंधरा माजी नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँप्रेसमधे प्रवेश केला नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी त्यांचं स्वागत केलं

मध्यरात्रीपासून लॉकडाऊन पाळला जात आहे शहरात आगामी अकरा दिवस संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं काल रात्रीपासून मुख्य रस्त्यावर लाकडी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत

या काळात रुग्णालयं औषधांची दुकानं बँका शासकीय कार्यालयं दूध किराणा दुकानं अशा अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली असून तिर दुकानं तसंच आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत ब्लडाणा जिल्ह्यात कोरोना फैलावण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी रामा मूर्ती यांनी रंगपंचमी आणि होळी उत्सव नागरिकांनी घरच्या घरी साजरे करावे असे निर्देश दिले आहेत गर्दी केल्यास त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असा श्रीाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली पद्मापूर मार्गालगत बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे आगरझरी येथील टायगर सफारी झाल्यावर पर्यटक असलेलं वाहन अतिशय वेगाने जात असताना अपघात झाला होता

वन्यजीवांची मोठी वर्दळ असलेल्या मोहूर्ली मार्गावर मद्यधूंद पर्यटक वाहनांचा अतिवेग वनविभागासाठी चिंतेची बाब बनली आहे वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून मृत बिबट्याचे पोस्टमोर्टम केले जात आहेत